पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

देशभरात किसान संमेलनांचं आयोजन माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज सुशासन दिवस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर पंतप्रधान नव्या कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना अधिक फायदे आणि अधिकार मिळत असून शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहा राज्यातल्या शेतकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते देशातील जनता आणि मोठ्या संख्येने असलेले शेतकरी सर्व परिस्थिती जाणून आहेत असं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं देशाच्या अन्नदात्याला उन्नत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आम्ही करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं सांगताना मोदी म्हणाले

किसान सन्मान निधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वितरीत केला

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी प्रास्ताविकातून सरकारच्या कृषिविषयक धोरणांची माहिती दिली शेतकऱ्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा अनुभव यावेळी सांगितला पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत तीन टप्प्यात थेट बँक खात्यात दिली जाते शेतकरी संमेलन देशातल्या विविध भागात आज शेतकरी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं होतं

शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध एकही गोष्ट मोदी करणार नाहीत याबद्दलची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात दिली चर्चेद्वारेच प्रश्न सुटू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं

यानिमित्ताने आज विविध कार्यक्रमाद्वारे देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली वाजपेयींची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात येते नवी दिल्लीतल्या राजघाट इथं वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मृतीस्थळावर आज सकाळी एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर मान्यवरांनी वाजपेयींच्या आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली

लोकसभा सचिवालयानं प्रकाशित केलेल्या अटलबिहारी वाजपेयी इन पार्लमेंट या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते झालं या पुस्तकात वाजपेयी यांच्या जीवन आणि कार्याचा उल्लेख आहे

देशातल्या नागरिकांना आधुनिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज त्यांचं स्मरण करण्यात आलं

ई संपदा गृह बांधणी आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आजच्या सुशासन दिवसाचं औचित्य साधून ई संपदा या नव्या एपचं उद्घाटन केलं

कागदपत्रांच्या देवाण घेवाणीमध्ये वाया जाणारा वेळ यामुळे वाचणार आहे

यासाठी लागणारं मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी लस हाताळणारे आणि ती देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींसाठी तपशिलवार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत या प्रशिक्षणामध्ये लसीकरण सत्रांचं नियोजन संपूर्ण लसीकरण प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी को विन माहिती तंत्रज्ञान मंचाचा वापर विचार शीतगृह श्रुंखलांची तयारी प्रतिकूल प्रसंगांचं व्यवस्थापन इत्यादिंचा समावेश आहे

या लसीकरणासाठी कितपत तयारी झाली आहे याची चाचणी आंध्र प्रदेश आसाम गुजरात आणि पंजाब राज्यांमध्ये त्यांचं भौगोलिक स्थान विचारात घेऊन नियोजित करण्यात आली आहे या चाचणीत कोणतेही संभाव्य प्रतिकूल प्रसंग संक्रमण नियंत्रण पद्धतींचं पालन रोगप्रसाराला प्रतिबंध यांच्यावर लक्ष केंद्रित राहील जिल्हा स्तरावर एकाच वेळी संनियंत्रण करून राज्य आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे अभिप्राय पाठविण्याचा समावेशही या चाचणीत राहील लसीकरणावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटानं तीन समूहांना प्राधान्यानं ही लस देण्याची शिफारस केली आहे

कोरोना विरुद्धच्या लढ्यातला हा नवीन विक्रम आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे जल जीवन राष्ट्रीय पेयजल अभियान अर्थात जल जीवन मिशनच्या वतीनं आज पेयजलाच्या गुणवत्तेची चाचणी करणारे छोटे संच विकसित करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे या संचांच्या मदतीनं घरच्या घरी कमी खर्चात आणि सुलभरीत्या पेयाजलाचं परिक्षण करता येईल

ई तिकीट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज रेल्वेच्या इ तिकीट सेवेच्या आधुनिकीकरणाच्या कामाचा आढावा घेतला रेल्वेच्या तिकीट नोंदणीशी संबंधित सर्व सेवा ऑनलाइन पुरवण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी गोयल यांना सुरू असणाऱ्या कामांची माहिती दिली

या दृष्टीने सर्व पथकर नाक्यांवर आवश्यक बदल करण्यात आले असून यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीमध्ये बचत होणार आहे हे फास्टॅग पथकर नाक्यांवर विक्रीसाठी उपलब्ध असून याशिवाय ते बँकांमधून आणि ऑनलाईनही विकत घेता येणार आहेत नाताळ जगभरात आज प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण उत्साहात पण साधेपणानं साजरा करण्यात येत आहे ख्रिश्वन समुदायातले बाधव आजच्या दिवशी ख्रिसमस ट्री विद्युत रोषणाई आणि फुलांनी आपल्या घरांची सजावट तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात गोव्यातही नाताळ सणाचा उत्साह दिसून येत असून काल मध्यरात्री चर्च आणि चॅपेल्समध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू ख़िस्तांच्या जन्माचा सोहळा आनंदाने साजरा करण्याचा हा दिवस आहे यानिमित्त शांतता सदिच्छा आणि प्रेमभावनेनं लोकांचं आयुष्य भरून जाऊ दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे

प्रभू येशू प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेचं प्रतीक आहेत हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्दी आणि आरोग्य घेऊन येवो असा संदेश कोश्यारी यांनी दिला आहे जयंती आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी असून ही एकादशी भागवत गीता जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्तव्य प्रवण करण्यासाठी महाभारत युद्धाच्या वेळी केलेला उपदेश अर्थात गीता हिंदू धर्माचे प्रमुख तत्वज्ञान आहे

मात्र यामध्ये जागतिक वारसा स्थळांचा समावेश नसेल क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या द्सऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली असून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनाही स्थान देण्यात आलं आहे